मुंबईसह उत्तर कोकणात तूरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आधार आधार आणि अन्य कायदे सुधारणा विधेयक काल संसदेत मंजूर करण्यात आलं आधार क्रमांकाचा वापर ऐच्छिक आहे आणि अनिवार्य नाही असं कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल राज्यसभेत हे विधेयक मांडताना सांगितलं खासगीपणाशी संबंधित कायद्यांचं उल्लंघन आधारमुळे होतं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं नाही विशिष्ट ओळख क्रमांक अनुदान वितरणासाठी आवश्यक असल्याचं ते म्हणाले

बँक खाते उघडणे आणि मोबाईल फोन कनेक्शन्स घेण्यासाठी आधारचा वापर आता ऐच्छिक राहील यावरील चर्चेला सुरुवात करताना काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी विधेयकाला विरोध केला आणि आधार केवळ सेवा आणि अनुदानासाठी आहे अन्य कोणत्याही हेतुसाठी नाही असं सांगितलं अखेर हे विधेयक सभागृहानं मंजूर केलं त्यामुळं त्याला संसदेची मंजूरी मिळाली आहे

द्रमुकघे टी आर बालू यांनी इंधन दरवाढीमुळे इतरही किमती वाढतील आणि सामान्य माणसावर ओझं पडेल असं मत व्यक्त केलं कर्नाटक कर्नाटकमधील राजकीय पेच कायम असून त्याचे पडसाद काल संसदेतही उमटले यामागे भाजपाचा हात असल्याचा काँप्रेसचा आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल लोकसभेत फेटाळून लावला काँप्रेसचे अधिर रंजन चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित करुन भाजपा काँप्रेस आणि संयुक्त जनता दलाच्या सदस्यांना जाळ्यात ओढत असल्याचा आरोप केला दरम्यान कॉप्रेस आणि संयुक्त जनता दलाच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत विधानसभेच्या सभापतींनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही

हे सदस्य आज परत येऊन राज्यपालांना भेटतील का याकडे सर्वाचं लक्ष राहील दरम्यान कर्नाटक सरकारनं बहुमत गमावल्यानं मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपानं केली आहे राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेतली इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रांवर लोकांचा विश्वास राहिला नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांवर मतदान घ्यावं अशी मागणी ठाकरे यांनी आयोगाकडे केली राज ठाकरे यांनी काल दिल्लीत संयूक्त प्रोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे

त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील महानिर्मितीच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा पाचवा क्रमांक लागला आहे यापूर्वी सलग तीन महिन्यांपासून पारस वीज केंद्राची कामगिरी देशात सरस ठरली आहे ठराव अहमदनगर अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्या संदर्भातला अविश्वास ठराव काल सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला सर्व गटनेत्यांनी माने यांच्या कारभाराबद्दल आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली आहे शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांनी ठराव दाखल केला होता तत्पूर्वी माने यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचा आदेश देण्यात आल्यामुळे काल ते उपस्थित नव्हते वनमजर गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारीच उपस्थित राहत नसल्याने गडविरोली जिल्ह्यातल्या वृक्ष लागवडीसाठी गेलेल्या मजूरांना पाच दिवसांपासून रिकाम्या हातानं परतावं लागत आहे यामुळे संतप्त झालेल्या सुमारे दीड हजार मजूरांनी काल गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव वैरागड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात टॅंकरनं होणारा पाणी प्रवठा मागील सात दिवसापासून बंद झाल्याने शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे यासंबंधी उपाययोजना होत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी काल नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या

धमकी पत्रे नागप्रमध्ये कंपन्यांनी आर्थिकदृष्ट्या दूर्बल वर्गातील युवकांचीच भरती करावी तशापद्धतीने वृत्तपत्रात जाहिरात द्यावी अन्यथा कंपन्यांचे नेटवर्क हॅक केलं जाईल अशी धमकीवजा इशारा देणारी पत्रे सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आल्याचे आढळून आलं आहे असे एक पत्र नागपूर विद्यापीठाच्या आवारातील एका बसस्थानकावर लावण्यात आलं असून अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आता राज्यातील पावसाच्या बातम्या मुंबई पृण्यासह राज्याच्या अनेक भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे मुंबईत उपनगरी रेल्वे आणि विमानसेवेवरही परिणाम झाला तर पूण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं मुंबई पूणे रेल्वेमार्गावर ठाकूरवाडी मंकीहिलदरम्यान काल दुपारी दरड कोसळल्याने मुंबई पुण्यादरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती या दुर्घटनेत दोन मजूर जखमी झाले महिन्याभरात या मार्गावर दरड कोसळण्याची ही चौथी घटना आहे खोपोली पेण रस्त्यावर गागोदे खिंडीतही दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती रायगड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे महाडच्या सावित्री आणि गांधारी या नद्यांना पूर आले असून या नद्या धोक्याच्या खूणेवरून वाहत आहेत सावित्री नदीचं पाणी काल महाड शहरात घुसलं असून अनेक भाग जलमय झाले आहेत खारघर परिसरातील पांडवकडा धबधब्याचा ओढा फुटल्याने पाणी थेट सायन पनवेल रस्त्यावर आल्यानं वाहन चालकांची चांगलीच अडचण झाली

पाण्याअभावी बंद केलेल्या वीजनिर्मितीला काल प्रारंभ झाला कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे

या दुर्घटनेतील सुमारे सत्तर जणांवर सध्या उपचार सुरू आहेत तिवरे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवरे धरण दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश काल देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दूर्घटनेच्या स्थळाला भेट दिली त्यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली आणि मदतीचे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केले कोंढवा अपघात कोंढवा इथल्या एका इमारतीची सिमाभिंत कोसळून पंधरा कामगाराचा मृत्यू झाला होता या सीमाभिंतीचं काम निकृष्ट दर्जाचं आहे सिमाभिंतीची रुंदी आणि उतार हा आरेखनानुसार केलेला नाही भिंतीची गुणवत्ताही वाईट असल्याने संपूर्ण सिमाभिंत उतरवून नव्याने बांधणे गरजेचे आहे असं पूणे अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेल्या तपासणी अहवालामध्ये नमूद केलं आहे किटकनाशक यवतमाळ शेतकऱ्यांनी किटकनाशके खरेदी करतांना आणि ती वापरताना सुरक्षाविषयक काळजी घ्यावी असं आवाहन कृषी विभागाने केले आहे शेतकऱ्यांनी कायदेशीर परवाना असणाऱ्या नोंदणीकृत वितरकाकडून किटकनाशके जैवकिटकनाशके खरेदी करावीत तसंच उत्पादनाची तारीख अंतीम मुदत इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात असं या विभागानं म्हटलं आहे वाघ मत्य चंद्रपुरातल्या धिमूर वनक्षेत्रात एका वाधिणीचा आणि दोन बछड्यांचे मृतदेह आढळून आले आहेत विमूर वनक्षेत्रातील मेटेपार गावातल्या नाल्याजवळ हे तीन मृतदेह आढळले आहेत या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही वन मंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतली पहिली उपांत्य लढत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मँघेस्टर इथं होणार आहे

न्यूझीलंडसोबतचा साखळी सामना पावसानं वाया गेला होता तर न्यूझीलंडनं साखळी फेरीतील तीन सामने गमावले असून निव्वळ धावदराच्या आधारे ते उपांत्य फेरीत पोहोचले आहेत दुसरा उपांत्य सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान गुरूवारी बर्मिंगहॅम इथं तर अंतिम सामना रविवारी लंडनमध्ये होणार आहे हवामान् कोकण आणि मध्य महाराष्ट्रातला पावसाचा जोर आज आणि उद्याही कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे